पंतप्रधान नरेंद्र मोदी द्विटरच्या माध्यमातून या अभियानाची सुरुवात करणार आहेत लोकांचा सहभाग मिळण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरु करण्यात येणार आहे

हिवाळ्यात कोविड प्रतिबंधासाठी अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत काल ते पत्रकारांशी बोलत होते या संदेशाचा प्रसार करण्यासाठी सामाजिक संपर्क माध्यमांसह सर्वच माध्यमांचा वापर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात नव तेजस्विनी योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांना रोजगार मिळणार असून ग्रामीण भागात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या निर्णयामुळे मदत होणार आहे राज्यात आदरातिथ्य उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली

ऑनलाइन शिक्षण सुरु झालं असून याबाबतचा आढावा घेण्यासंदभोतले निदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागाला दिले

पर्यटन विभागानं काल यासंदर्भातला सुधारीत आदेश जारी केला यानुसार आता हॉटेल्स रेस्टॉरंट आणि बार रात्री दहा वाजता बंद करण बंधनकारक करण्यात आल आहे

दिल्लीतल्या शाहीनबाग इथं गेल्या वर्षी नागरिकत्त्व सुधारण कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु झालं आणि ते तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ चालल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आंदोलनाला बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं एखाद्या सुनिश्चित ठिकाणीच आंदोलन करायला पाहिजे असा सल्ला दिला सार्वजनिक ठिकाणी बराच काळ आंदोलन करुन नागरिकांच्या संचार स्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही आणि कायदा त्यास मान्यता देत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं

दरम्यान या आदेशाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं औरंगाबाद इथं विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या याबाबतच्या आदेशाची होळी करण्यात आली उस्मानाबाद इथंही भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात त्या आदेशाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली लातूर इथं भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड शहराध्यक्ष ग्रुनाथ मगे यांच्या नेतुत्वाखाली बाजार समिती समोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली औसा कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या या आंदोलनात राज्य सरकारच्या आदेशाची होळी करुन निषेध नोंदवण्यात आला बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी निषेध आंदोलन केलं परभणी इथंही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा तीव्र निषेध करत या आदेशाची होळी केली हिंगोली बुलडाणा चंद्रपूर आणि वशिम इथंही भाजपच्या वतीनं या स्थगिती आदेशाची होळी करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

मुंबई इथं महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते काल बोलत होते

कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल ही माहिती दिली यासंदर्भातील शासन निर्णयही काल जारी करण्यात आला

अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अंमली पदार्थ व्यवहार नियंत्रण विभाग एनसीबीने रियाला अटक केली होती तिचा भाऊ शौविकचा जामीन अर्ज मात्र फेटाळण्यात आला

औरंगाबाद उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला

या निमित्तानं कुलगुरू प्रमोद येवले यांनी काल विद्यार्थ्यांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत मार्गदर्शन केलं विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन मॉक टेस्ट द्यावी ही चाचणी म्हणजे त्या विद्यार्थ्याचं परीक्षेसाठी नोंदणी समजली जाईल असं कुलगुरूंनी सांगितलं पूर्वी ऑफलाईनचा पर्याय दिलेले विद्यार्थी मॉक टेस्ट देऊन ऑनलाईन परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात तर ग्रामीण भागात नेटवर्कची किंवा इतर अडचण असलेले विद्यार्थी आपल्या घराजवळच्या महाविद्यालयात परीक्षा देऊ शकतात असं त्यांनी स्पष्ट केलं

ही परिक्षा घेतल्यास होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांनी दिला आहे मराठा समाजाच्या वतीनं काल नवी मुंबईत राज्यस्तरीय बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा समाजाचं नुकसान होईल असं खासदार संभाजीराजे म्हणाले कोविड प्रादुर्भावामुळे अनेक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्यानं ही परीक्षा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली परीक्षा रद्द न केल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं परीक्षा केंद्र बंद पाडण्याचा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिला

ते काल उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते नवरात्र दसरा दिवाळी सारखे सण घरी राहनच साजरे करावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केल

शहरातल्या व्यावसायिकांना सायंकाळी सात ऐवजी साडेआठ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शहर व्यापारी महासंघानं जिल्हा प्रशासनाकडे केली होती याची दखल घेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल सुधारित आदेश जारी केले त्यानुसार शहरातल्या व्यावसायिकांना कालपासून सायंकाळी दोन तासांची वेळ वाढवून देण्यात आली कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू नियमांचं सर्व व्यावसायिकांनी पालन करावं असं याबाबतच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे

या धान्य वाटपाचा काल नववा दिवस होता

यासाठी त्यांनी क्रषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन सादर केलं

या पार्श्वभूमीवर काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची लवकरात लवकर काढणी करून स्रक्षित ठिकाणी साठवणूक करावी असं विद्यापीठानं सांगितलं आहे दरम्यान उद्यापर्यंत मराठवाड्यात कोरड्या हवामानाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे

या कामांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते ही कामं वेळेत न झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला

त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ही सूचना केली या संघटनांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं

यावेळी खासदार चिखलीकर यांनी आंदोलकांसोबत बसून चर्चा केली हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण आग्रही आहोत असं ते म्हणाले

खासदार जलील यांची पहिल्या वर्षी नगर विकास आणि नागरी उड्डाण विषयक अशा दोन महत्त्वपूर्ण स्थायी समित्यांवर निवड झाली होती